त्यात महाराष्ट्रातल्या नागपूर रामटेक वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम या सात मतदारसंघांचा समावेश आहे या सात जागांसाठी एकूण एकशे सोळा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा आज शेवटचा दिवस आहे

उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होईल

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता आणखी वेग आला असून विविध राजकीय पक्षांचे मातब्बर नेते झंझावाती प्रचारदौरे करत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्टू कर्नाटक आणि तामिळनाडू प्रचारसभा घेणार आहेत

या सभेत शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरेही त्यांच्यासोबत मंचावर असतील काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी आज असममधे हद्वीकांडी जिल्ह्यात तसंच बिहारमधे गया जिल्ह्यात प्रचारदौरा करणार आहेत

केंद्र सरकारच्या योजना आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचं गूणगान करत या वाहिन्या निवडणूक आचार संहितेचं उल्लंघन करत आहेत असा आरोप काँप्रेसनं केला आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळानं काल निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली

यात तीन महिलांचा समावेश आहे एराबोर पोलीस ठाण्यात सुकमाचे पोलीस अधीक्षक एम एस मरावी यांच्यासमोर त्यांनी शस्त्रं खाली ठेवली यापकी सतरा नक्षलवाद्यांच्या नावानं पकड वॉरंट जारी झाली आहेत आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल रात्री मोहाली क्रिं झालेल्या सामन्यात किंग्ज क्रिव्हन पंजाबनं सनरायजर्स हस्त्रीबादवर सहा गडी राखून विजय मिळवला

आज चेन्नई सूपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायर्ड्स यांच्यात चेन्नई क्रि सामना होणार आहे रात्री आठ वाजता हा सामना सुरु होईल